माध्यम लघ आणि सक्ष्म उदयोगांसाठी गंतवणकीची मर्यादा वाध्वण्यात आली असन टर्नओवर बाबतच्या अटीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे

कोरोनाच्या प्रादर्भावाचा हा काळ भारतासाठी एक मोठी संधी घेऊन आला असन भारतानं प्रत्येक बाबतीत स्वावलंबी होण्याची गरज असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी देशवाशीयांशी संवाद साधताना सांगितलं लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यातही जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत लॉकडाऊन संपल्यानंतरच्या उपाययोजनांबाबत काळजीपर्वक आराखडा तयार करण्याचे आदेश मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत

पावसाळा जवळ आला असल्यानं साथीच्या आणि इतर आजारांचा सामना करावा लागेल त्यामळं सर्वत्र वैदयकीय सेवा विशेषतः खासगी डॉक्टर्सची सेवा नियमित सुरु होईल यावर भर दयावा असंही ते म्हणाले एकीकडे आरोग्य आणीबाणी आणि दसरीकडे आर्थिक आणीबाणी ही तारेवरची कसरत आहे त्याम्ळे उद्योग व्यवसायही स्रु करावे लागत आहेत मात्र ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल अशी सूचना त्यांनी केली कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई संजीवनी ओपीडी सेवा स्रू करण्यात आली आहे राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे

गेले काही दिवस प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली

लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मज्रांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार मज्र अडकले आहेत त्यांना प्न्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी अशा मज्रांच्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे श्ल्क म्ख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती

या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी वितरित करण्यात आला आहे त्यासाठीच करता येणार आहे हे ही स्पष्ट करण्यात आले आहे

राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतींच्या या बैठका घेण्यास संमती देण्यात आली आहे

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच उपसरपंच यांच्या राजीनाम्याम्ळे किंवा इतर कारणाने ही पदे रिक्त झाली आहेतत्या ग्रामपंचायतींमध्ये या पदांची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून यासाठी संबंधीत तहसीलदारांना निर्देश देण्यात यावेत व सरपंच उपसरपंच पदांची निवड करण्यात यावी

राज्य सरकारनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वीस कंपन्यांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे कोरोनामुळं पोलीस दलावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे शिवाय रमजान आणि येणारी ईद तसंच कायदा आणि सव्यवस्था राखण्यासाठी ही कमक मागितल्याची माहिती गहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली

त्यांच्या मदतीन पोलीस दल कार्यरत आहे मात्र पोलीस दलातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झालेली आहे पोलिसांनाही विश्रांतीची गरज आहे

मात्र मोक्का बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा तसंच आर्थिक गैरव्यहार प्रतिबंधक कायदयाअंतर्गत तसंच भारतीय दंड संहितेअंतर्गत इतर गंभीर गन्ह्यासाठी कैदेत असलेल्यांना सोडलं जाणार नसल्याचं गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी स्पष्ट केलं आहे

आज या विषाणची बाधा झालेल्यान मध्ये मोमीनपरा भागातील रुग्ण असन त्यात गर्भवती स्ट्रियांचा समावेश असल्याचं वृत्त आहे या भागातील संशयिय व्यक्तींना संभाव्य धोका ओळखन यापर्वीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत

आपल्या घरी परत जाण्याचा आनंद मोठा आहे अनेक दिवसांनंतर गावी जात असून नातेवाईक व मित्रांना भेटता येणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी विविध नागरिकांनी व्यक्त केली

प्रदीपचंद्रन यांनी केले आहे

बाधित व्यक्ती राहत असलेला संपूर्ण परिसरात प्रशासनाणी सिल केला असून परिसरात मोठ्या प्रमाणात निर्जत्कीकरणक करण्याचे कार्य स्रू आहेत दरम्यान कोरोना साथीवर उपाययोजना करण्यासाठी चंद्रप्र जिल्ह्यामध्ये लवकरच प्रयोगशाळा उभी होत आहे याशिवाय कोणत्याही गंभीर आजारावर ईलाज होईल अशी बळकट आरोग्य यंत्रणा जिल्ह्यामध्ये उभी करावी त्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व प्नर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि चंद्रप्र जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील खरकाडा गावाजवळच्या वैनगंगा नदीत बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे